मराठा चेंबर ऑफ कॉमर्सइंडस्ट्रीज ऍन्ड ऍग्रीकल्चर नं आयोजित केलेल्या आंतर राष्ट्रीय व्यापार परिषदेचं उदघाटन ठाकरे यांच्या हस्ते झालं त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते पुणे हे व्यापार आणि औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीनं महत्वपूर्ण शहर असून अशा प्रकारच्या आंतर राष्ट्रीय परिषदा राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं आवश्यक असल्याच ते म्हणाले दोन दिवसांच्या परिषदेमध्ये इटली फ्रांस दक्षिण आफ्रिका मलेशिया जर्मनी बहारीन आदी देशांचे राजदूत आणि व्यापारी प्रतिनिधी सहभागी झाले आहेत दहावी परीक्षा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात दहावीच्या लेखी परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे

विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी समुपदेशकांची नियुक्तीही करण्यात आली आहे महापालिका पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपातर्फे हेमंत रासने तर महाविकास आघाडीतर्फे महेंद्र पठारे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला विधानसभा निवडणुकीनंतर तत्कालीन अध्यक्ष सुनील कांबळे यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर रासने यांना हे पद मिळालं होतं रासने यांनी आज अर्ज दाखल केल्यामुळे संख्याबळाचा विचार करता त्यांचा विजय निश्वित आहे

सरदार पटेल रूग्णालय पूणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालयाची वाटचाल आता सूपर मल्टीस्पेशालिटीच्या दिशेनं होऊ लागली आहे त्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात आल्या असून क्विच छताखाली अनेक सुविधा उपलब्ध होणार आहे अत्याध्रनिक सोई सुविधांनीयुक्त असा अति दक्षता विभागही सुरू होत अशी माहिती रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी विद्याधर गायकवाड यांनी दिली

या अंतर्गत पी क्रिची रक्कम थकवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचा इशाराही पी क्रि कार्यालयानं दिला आहे यासाठी बारा निरीक्षकांची नियुक्ती केली असल्याची माहिती पुणे विभागाच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे आयुक्त अतुल कोतकर यांनी दिली टँकर गेल्या वर्षी उशिरापर्यंत चालू राहिलेला मोसमी पाऊस आणि नंतरच्या काळात सातारा सांगली आणि कोल्हापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळं त्या परिसरातील जलसाठ्यात कमालीची वाढ झाली परिणामी यंदा मार्च महिन्याचा प्रारंभ होऊन देखील पूणे महसूल विभागातील क्रिाही जिल्ह्यात पाण्यासाठी टँकर सुरु करावा लागलेला नाही